जनता पार्टीतर्फे काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांना विचारणा

वसाडी गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक

आज काढण्यात आली काँग्रेस समवेत अन्य पक्षांनी प्रकारलेल्या भारत बंद मुळं अनेक ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटना आणि एका बालकाचा मृत्यू या बाबत भारतीय जनता पार्टीतर्फे काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांना विचारणा करण्यात आली आहे नवी दिल्ली इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत भाजपा नेते श्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की देशात लोकशाही असताना रूग्णालयं औषधांची दुकानं एम्बुलंस सेवा यांच्या सेवांवर कुठलाही परिणाम होऊ नये परंत्र बिहारमध्ये दोन वर्षीय बालकाच्या मृत्यूनं भयावह वातावरण तयार झाल्याचं त्यांनी सांगितलं लोकांना विरोध करण्याचा अधिकार आहे परंतु त्यात हिंसाचार होऊ द्यायला नको असं श्री रविशंकर म्हणाले दरम्यान बस सेवेला प्रभावित करून किंवा औषधी द्रकानं जबरीनं बंद केल्याम्रळं लोकांचा बंद ला प्रतिसाद नाही हे दिसून येतं दरम्यान सरकारतर्फे महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचं ते म्हणाले इंधनवाढीच्या विरोधात देशभरात पुकारलेल्या आजच्या बंदच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीत राजघाटापासून रामलीला मैदानापर्यत मोर्चा काढला केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसून उद्योजक आनंदात तर जनता आणि शेतकरी त्रस्त असल्याची टीका श्री गांधी यांनी केली काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आज अंधेरी रेल्वेस्थानकात रेल रोको आंदोलन केलं दादर सेना भवन परिसर मनसेनं बंद केला मुंबईच्या अनेक भागांमध्ये बंदला प्रतिसाद मिळत असून अनेक भागातल्या टॅक्सी रिक्षा आणि बेस्ट बस सेवा बंद आहेत अनेक महाविद्यालयांच्या आजच्या नियोजित परीक्षा प्रदं ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे दरम्यान नागप्ररात बंदचा संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला धुळे भंडारा गोंदिया इथं देखिल बंदचे संमिश्र पडसाद उमटले नाशिक प्रणे सोलापूर या ठिकाणी बाजारपेठा बंद आणि निदर्शनं बघायला मिळाली वर्धा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शनं केली

विशेषतः म्रख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना जलय्रक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे उद्या दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते प्रस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य जिल्हा ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेर्णीमध्ये प्रस्कार जाहीर झाले आहेत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी राज्य सरकारच्या रोजगार हमी विभागाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे

आर एम अंतर्गत राज्य सरकारची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना आणि मागेल त्याला शेततळे या योजना राबविण्यात आल्या आणि यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे भारतीय डाक विभागातर्फे माय स्टॅम्प या योजनेअंतर्गत प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिराचं छायाचित्र असलेलं टपाल तिकीट तयार करण्यात आलं आहे या तिकीटाचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात श्री सिद्धिविनायक चरणी महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली आहे श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादानं महाराष्ट्र सातत्यानं प्रगती करीत राहील हे तिकीट सर्वाच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल असा विश्वास श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला प्रशासनात लोकांचा सहभाग वाढविणं तो अधिक पारदर्शी बनवणं या उद्देशानं डिजिटल इंडिया या अभियानाची सुरवात झाली पंतप्रधान श्री

राज्याचे मुख्यमंत्री श्री

नागपूर स्थित एका महाविद्यालयात अधिक्षक पदावर काम करणारे रमण जोशींनी रोखविरहित व्यवहार करण्यास सुरवात केली आहे

एस

बी और टेलिफोन बील भरना चालू किया है एम एस

बी की जो हमारी महाराष्ट्र राज्य की वेबसाईट है मै डेबीट कार्ड से पेर्मेंट करता हूँ और बी एस एन एल

एस एन एल का जो एप है बी एस एन एल

राज्य सरकारच्या पाणी प्रवठा आणि स्वच्छता विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात वसाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक कामं हाती घेण्यात आली यामध्ये गावातील रस्ते नाल्या शौचालयं घरकूलं आणि पाणी प्रवठा तसंच महत्वाचं म्हणजे हागणदारी मुक्ती ही कामं प्रत्यक्ष मार्गी लावण्यात ग्रामपंचायत वसाडीचे सरपंच श्रीमती वनिता बळीराम गिऱ्हे सचिव राऊत तसंच सदस्यगण यांनी मोलाची भूमिका बजावली नागरीकांना पाणी प्रवठा आणि स्वच्छतेविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आलं त्यामुळं या कामांची दखल घेऊन जिल्हा परिषद बुलडाणाच्या वतीनं बुलडाणा इथं मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते श्रीमती गिऱ्हे यांचा शाल सन्मानचिन्ह आणि एक लाख रूपयांचा चेक असे पारितोषिक देवून गौरव करण्यात आला

सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आज नवी दिल्लीत श्री म्रनगंटीवार यांनी श्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि वरील मागणीच्या अनुषंगानं त्यांच्याशी चर्चा केली या चर्चेत बोलताना श्री मुनगंटीवार म्हणाले गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त मागास जिल्हा आहे

मानव विकास निर्देशांकात सुध्दा सदर जिल्हा मागं आहे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सुध्दा कमी आहे या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याची तसंच जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करत मानव विकास निर्देशांक सुध्दा वाढविण्याची आवश्यकता आहे

म्रनगंटीवार यांनी श्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली उपराजधानीची विशेष ओळख असलेल्या मारबत आणि बडग्यांची मिरवणूक सर्वदूर प्रसिद्ध आहे

या मारबत उत्सवात विदर्भात प्रत्येकाच्या घरी मारबतीची छोटीशी म्रर्ती आणि पळसाच्या पानाची प्रजा व्हायची दरम्यान काळ्या मारबतीची परंपरा ही इंग्रजांशी फित्ररी करणाऱ्या बाका बाईच्या निषेधार्थ सुरू झाल्याचा संदर्भ आहे आजही नागप्ररात मोठ्या उत्साहात मारबर्तींची मिरवणूक काढण्यात आली यावर्षीच्या मारबतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागप्ररातील जेंडर इक्वॅलिटी संस्थेनं काढलेल्या भूऱ्या मारबतीची मिरवणूक घरगुती हिंसाचार विनयभंग आणि इतर अनेक कायद्यांचा आधार घेऊन प्ररूषांवर दोषारोपण केलं जातं आणि यातुनच पुरूष आत्महत्या करतात त्यामुळं याचा निषेध म्हणून या संस्थेच्या वतीनं भ्र या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली समाजातील लोकांची वाईट प्रवृत्ती दूर होऊन चांगले विचार निर्माण व्हावे तसंच मानवी जीवन आरोग्य म्रक्त व्हावा शेतकऱ्यांवरील द्रष्काळाचा सावट दूर व्हावा म्हणून गोंदियाच्या शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत उत्सव साजरा केला जात असून या वर्षी चचर्चेत असणाऱ्या काळ्या धनाची मारबत शहर वासियांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली आहे